केंद्र सरकारच्या वित्तसेवा विभागानं ही माहिती दिली

मात्र ज्या कर्जधारकांची बँकेकडील एकूण कर्जाची रक्कम ही दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं वित्तसेवा विभागानं म्हटलं आहे विशेष म्हणजे ज्या कर्जदारांनी नियमित कर्जफेड केली त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली या चार सदस्यीय सत्यशोधन समितीत उच्च आणि तंत्रज्ञान या दोन्ही विभागांचे संचालक एक उपसचिव आणि तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञाचा समावेश असेल विद्यापीठाचे कुलगुरू निबंधक आणि परीक्षा मंडळाचे संचालक या समितीत निमंत्रित असतील या समितीचा अहवाल कुलपतींना सादर झाल्यानंतर त्यांच्या मागदशेनाखाली राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल असं सामंत यांनी सांगितलं ऑनलाईन परीक्षा घेताना ज्या गोष्टी घडल्या ज्या त्रटी राहिल्या त्याचा अभ्यासही समिती करेल असं ते म्हणाले ज्या ऑनलाईन परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी आल्या त्या संबंधित तंत्रज्ञान सेवा प्रवणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना विद्यापीठाना केल्या आहेत

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली येत्या सहा महिन्यात वक्फ मंडळाचे सर्व दस्तावेज डिजिटल पद्धतीने जतन करण्यात येणार असून महामंडळाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य सरकार जनतेला कोविडची लस मोफत देणार असल्याचं ते म्हणाले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या नमस्ते ट्रंप या दौऱ्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असल्याचा आरोपही मलिक यांनी यावेळी केला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

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दर्गापूजेनिमित्त शूभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला दसऱ्याच्या श्रभेच्छा दिल्या आहेत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा सण स्रक्षितपणे साजरा करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोरोनारुपी रावणाचा नाश करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या श्भेच्छा संदेशातून केलं आहे

तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तूभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञात पूर्णाहुती देण्यात आली दरम्यान तुळजाभवानी मंदिरात आज महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा घटोत्थापन तसंच रात्री अहमदनगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक काढली जाणार आहे आवश्यक तेवढ्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधविषयक सर्व नियम पाळून दसऱ्यांचं सीमोल्लंघन साध्या पध्दतीनं साजरं होणार आहे

तहसीलदार संतोष रूईकर यांच्याहस्ते योगेश्वरी देवीची सपत्निक विधीवत महापूजा करण्यात आली

अत्यंत मोजक्या लोकांत शासकीय नियमांचे पालन करून हा पालखी सोहळा बंद दरवाजाआड होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे

सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत देवींच्या मूर्तींचे आणि निर्माल्याचं संकलन करून त्यांचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेनं सांगितलं आहे

त्यांचा कोविड अहवाल बाधित आला असल्याचं त्यांनी काल ड्विटरच्या माध्यमातून सांगितलं त्यांनी स्वतला विलगीकरणात ठेवलं असून आपल्या संपकीत आलेल्यांनी कोरोना विषाणू चाचणी करण्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे

तर काल दहा हजार चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

नागपूर इथं दीक्षाभूमी परिसरात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते अनुयायांनी आपल्या कुटुंबासोबत घराघरात बाबासाहेबांना अभिवादन करावं अशी विनंती त्यांनी केली

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर उस्मानाबाद शहरात भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या छोट्या विक्रेत्यांना त्यासंबंधी लागणारी कागदपत्र तसंच नगरपालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र आणि बँकांच्या संबंधी यासाठी भाजप आमदार राणाजगजितसिंग राणा यांच्या प्रढाकारानं भारतीय जनता यूवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामूळे अनेकांच्या व्यवसायाला दहा हजार रुपयांचं कर्ज मिळणे शक्य झालं आहे या व्यावसायिकांच्या व्यवसायाला या स्वनिधीमुळे हातभार लागले असून लॉकडाऊन काळात ठप्प झालेल्या व्यवसायाला प्रन्हा गती येत आहे यामुळे व्यावसायिकांनी केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

केंद्राच्या विविध योजनांचा निधी शहराला उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असल्याचं ते यावेळी म्हणाले दानवे यांनी तालुक्यातल्या विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद इथल्या उपकेंद्राअंतर्गत परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल घेण्यात आली

एक नोव्हेंबरला देखील ही फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे

हिंगोली इथं विश्वहिंद् परिषेदेच्या कार्यकर्त्यांनी खटकाळी बायपास इथल्या हनुमान मंदिराचे कुलूप काढून मंदिरात प्रवेश केला मंदिर बंद ठेवणाऱ्या राज्य सरकारचा यावेळी ढोल वाजवून निषेध करण्यात आला